वंदे भारत योजनेअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणलं जात असून त्यामुळे देशात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

आतापर्यंत राज्यभरात सातशे एकोणऐंशी बाधितांचा मृत्यू झाला आहे

गेल्या चोवीस तासांत राज्यभरातल्या शहाण्णव पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यामुळे राज्यात कोरोना विषाणू बाधित पोलिसांची संख्या आता सातशे चौदा झाली असून यात एक्क्याऐंशी अधिकारी आणि सहाशे तेहतीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यापैकी पाच पोलिसांचा मृत्यू झाला असून दहा अधिकारी आणि एक्कावन्न कर्मचारी बरे झाले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे

सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं याविषयी अधिक माहिती देतांना ते म्हणाले

काल सापडलेल्या नवीन तीस रुग्णांपैकी प्रंडलिक नगर मधील नऊ संजयनगर सहा बाबर कॉलनी चार जुना मोंढ्यातील भवानीनगर आणि कटकट दरवाजा परिसरातून प्रत्येकी दोन तर आसेफीया कॉलनी सिल्क मिल कॉलनी रामनगर सातारा परिसर पाणचक्की जुना बाजार आणि गंगापूर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

तर जिल्ह्यात आतापर्यंत पाच बाधितांचा मृत्यू झाला विलगिकरणात असलेले जम्मू काश्मीर इथले दोन यात्रेकरू देगलूर नाका परिसरातल्या रहमतनगर इथले कोरोना विषाणू संसर्गामुळे मुत पावलेल्या महिला रूग्णाचे तीन नातेवाईक आणि माहूर इथल्या कोविड केयर केंद्रात विलगिकरणात असलेला एक व्यक्ती बाधित असल्याचं काल आढळून आलं जुन्या नांदेड शहरातल्या करबला इथल्या एका रुग्णाचा काल मृत्यू झाला मृत्यूनंतर त्याचा अहवाल प्राप्त आला दरम्यान नांदेड शहरातल्या गुरुद्वारा लंगर साहिब मधल्या यात्रेकरू आणि सेवागार यांचे लाळेचे नमुने घेण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली लंगर साहिब गुरुद्वारात अडीचशे ते तीनशे लोकांची तपासणीचं काम आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल असं ते म्हणाले नांदेड शहरात नव्याने चार कोविड केयर सेंटर उभारण्याच्या कामालाही कालपासून सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं

तर काल चार जणांना अहवाल नकारात्मक आल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली

नाशिक जिल्ह्यामधे काल कोरोना विषाणूचे नवे पन्नास रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात या रुग्णांची एकूण संख्या सहाशे बावीस झाली आहे नव्या पन्नास रुग्णांमधील एकोणपन्नास रुग्ण मालेगांवचे असून एक नाशिक शहरातील आहे जिल्ह्यातील सहाशे बावीस पैकी चारशे सत्त्यान्नव रुग्ण मालेगांवचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान नाशिक शहरातल्या कोणार्कनगर परिसरातल्या कोरोना विषाणू बाधित पोलिसाचा काल मृत्यू झाला

तर कामा रुग्णालयातून एक बाधित रुग्ण पळून गेल्यानं त्याच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायन रुग्णालयातून खिडकीतून पळून जाणाऱ्या रुग्णाला पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून पुन्हा उपचार कक्षात दाखल केलं आहे

पोलिसांवर हल्ल्यांची एकशे चौऱ्याण्णव प्रकरणं घडली असून यात सहाशे ऐंशी हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे या हल्ल्यांमध्ये त्र्याहत्तर पोलिस कर्मचारी आणि एक गृहरक्षक दलाचा जवान जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे

पोलिसांनी अवैध वाहतुकीप्रकरणी एक हजार दोनशे एकोणनव्वद प्रकरणं नोंदवली असून चोपन्न हजार सहाशे अकरा वाहनं जप्त केली आहेत टाळेबंदीच्या या काळात विविध प्रकरणांत तीन कोटी शहात्तर लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे

या प्रकरणांमधे एकशे श्यहाण्णव व्यक्तींना आक्षेपार्ह छायाचित्र चित्रफिती आणि माहिती प्रसारित केल्या प्रकरणी अटक केल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली एकूण तीनशे त्रेसष्ट गुन्ह्यांपैकी किमान एकशे पंचावन्न गुन्हे व्हाटसअॅपवरून पुढे पाठवल्याचे आहेत तर एकशे चाळीस गुन्हे फेसब्रुकवर आक्षेपार्ह माहिती प्रसिद्ध केल्यासंदर्भातले आहेत सायबर शाखेनं सामाजिक संपर्क माध्यमांवर किमान एकशे एक ठिकाणी देण्यात आलेली आक्षेपार्ह माहिती काढून टाकली असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं

राज्य परिवहन महामंडळानं या करता विशेष पोर्टल तयार केलं असून ते उद्या सोमवारपासून कार्यान्वित होणार आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली आहे ते म्हणाले

अनेक राज्यांनी स्थलांतरित कामगारांबद्दल मनमानी निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे स्थलांतरित कामगारांना आपल्या राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असताना अनेक राज्यं त्यांच्या कामगारांना परत घेत नसल्याचं समोर येत आहे या प्रकरणी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली आहे राज्यात सुमारे दहा लाख स्थलांतरित कामगार असून त्यांना परत आपल्या राज्यात परतायचं आहे राज्यातून आतापर्यंत बत्तीस रेल्वे या कामगारांना त्यांच्या राज्यांमधे जाण्यासाठी सोडण्यात आल्या असल्याची माहितीही महसूलमंत्री थोरात यांनी दिली आहे

टाळेबंदीमुळे औरंगाबाद विभागात वेगवेगळ्या निवारागृहात असलेले परराज्यातील हे मजूर आपापल्या राज्यात पोहोचले आहेत जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी सुरक्षित अंतराच्या पालनासह आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून या मज्रांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

त्यापैकी आतापर्यंत नऊशे चाळीस मजूरांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात आलं आहे हे कामगार नांदेड जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात अडकले होते यात उत्तर प्रदेश मध्यप्रदेश बिहार तेलंगणा आणि राज्यस्थानच्या कामगारांचा समावेश होता या सर्व स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यात आलं आहे

त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना शहर हद्दीपर्यं आज सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे पासेस उपलब्ध असणाऱ्या मज्रांसह अत्यावश्यक सेवेतली दुकानं औषधी दुकाने रुग्णालयांना संचारबंदीतून सूट असेल असं जिल्हा प्रशासनान कळवल आहे

यासाठी सुरक्षितता आयुक्त रामक्रपाल हे उद्या औरंगाबादला येणार आहेत दरम्यान या अपघातात काल मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांनी मध्यप्रदेश सरकारकडे पंधरवड्यापूर्वीच राज्यात परतरण्यासाठी परवान्यांचे अर्ज केले होते पण सरकार त्यावर कार्यवाही करण्यात कमी पडलं असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे या कामगारांना परवान्यांचं वितरण झालं असतं तर त्यांचे जीव वाच् शकले असते त्यांनी नमूद केलं आहे शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असलेल्या मध्य प्रदेश सरकारचा निष्काळजीपणा आणि निष्क्रियता याला जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे या कामगारांनी अर्ज केल्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी मध्यप्रदेश सरकारनं काय व्यवस्था केली होती याची चौकशी व्हावी अशी मागणी दिग्वीजय सिंह यांनी केली आहे परवा पहाटे झालेल्या या अपघातात रेल्वे रुळावर झोपलेल्या सोळा कामगारांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता

उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोन मध्ये झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व दकानं सोमवार ते शनिवार पर्यंत सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत

याप्ढील काळातही उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोना वॉरीयर्स म्हणून लढायला कटिबद्ध होण्यासाठी ही शपथ देण्यात येणार आहे या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे संचारबंदी शिथीलतेच्या काळात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं निडली अॅप ही ऑनलाईन खरेदी करण्यासाठी यंत्रणा विकसित केली आहे

जिल्हादंडाधिकारी दीपक म्गळीकर यांनी काल हे आदेश जारी केले परभणी जिल्ह्यातल्या मानवत शहरात रमजान ईदच्या निमित्तानं खरेदीसाठी कोणतेही दकानं उघडण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी एमआयएमचे तालुका अध्यक्ष सय्यद समीर यांनी तहसीलदारांकडे केली आहे ही दुकानं उघडल्यास सामाजिक अंतर राखलं जाणार नाही त्यामुळे रमजान ईद होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याची मागणी सय्यद समीर यांनी केली आहे दरम्यान परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं बाजारपेठेतली दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी गंगाखेड व्यापारी महासंघाच्यावतीनं करण्यात आली आहे यासंदर्भात महासंघानं उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिलं आहे

अशा सूचनेचा फलक गावाच्या सीमेवर लावण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्यातल्याच कंधार तालुक्यातल्या कल्हाळी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात येणाऱ्या आणि गावातून बाहेर जाणाऱ्या सर्व लोकांचं थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे सरपंच प्रेमला सोनकांबळे यांनी ही माहिती दिली

दरम्यान बिहार राज्यातल्या कामगारांना पाटणा इथं सोडण्यासाठी जालन्याहन विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे त्यामुळे पाटण्याला जाऊ इच्छिणाऱ्या मज्रांसह इतरांना परवाने उपलब्ध करून देणं त्याचबरोबर रेल्वेगाडी सूटणार असलेल्या दिवशी सर्वांना जालना रेल्वेस्थानकापर्यंत पोहचण्याची व्यवस्था संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

त्यांना कसल्याही प्रकारची आजाराची लक्षणं नाहीत तसंच त्यांनी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड केलं असल्याची खात्रर करून घेण्यात आली असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे

उस्मानाबादच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सदानंद अकोस्कर यांनी स्वतःच्या लय़ातला खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली आहे त्यांनी अकरा हजार रुपये निधीचा धनादेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे

संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान आणि विधी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार यासाठी जमा केला आहे

नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावं मास्कचा वापर करावा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये द्कानदारांनी ग्राहकांना उभं राहण्यासाठी तीन फूट अंतरानं वर्तुळ आखावे आणि मुख्य वस्तूंचे दरपत्रक दर्शनी भागात लावावेत असं आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केलं आहे

याबाबत उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी अधिक माहिती दिली ते म्हणाले

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली राजकिशोर मोदी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दरम्यान या निवडण्कीसाठी उमेदवारी न दिल्यानं आपण नाराज नसल्याचं माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते सतत विचारणा करत आहेत मात्र कार्यकर्त्यांनी मनोधैर्य ढासळू देऊ नये असं मुंडे यांनी या संदर्भात एका संदेशात म्हटलं आहे भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते तसंच गोपिचंद पडळकर प्रवीण दटके आणि अजित गोपछडे यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे येत्या एकवीस तारखेला होत असलेल्या या निवडणुकीसाठी या उमेदवारांनी काल अर्ज दाखल केले आहेत

या विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी काल ही माहिती दिली या निर्णयामुळे राज्यातल्या मका आणि ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यात यापूर्वी रब्बी हंगामामध्ये भरड धान्याची खरेदी केली जात नव्हती अनेक जिल्ह्यांमध्ये मका आणि ज्वारीची जास्त प्रमाणात लागवड केली जात असल्याने रब्बीमध्ये शासनाने भरड धान्याची खरेदी करावी अशी लोकप्रतिनिधींची मागणी होती त्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामात भरड धान्याची खरेदी करण्याचा शासनानं निर्णय घेतला आहे

संबधीत केंद्र आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट यांनी केली आहे राज्य सरकारनं आर्थर रोड तुरुंगातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य धोरणात्मक निर्णय घ्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत या त्रुंगातील किमान सत्त्याहत्तर कैदी आणि सव्वीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं या आठवड्याच्या प्रारंभी स्पष्ट झालं होतं त्या पार्श्वभूमीवर एका कैद्यानं वैद्यकीय कारणासाठी तात्पूरता जामीन मिळावा अशी याचिका दाखल केली आहे अन्य कैद्यांना याची लागण होऊ शकतं असल्यामुळे राज्य सरकारनं यावर निर्णय घ्यावा असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे

या आंदोलनाला काल पहिल्याच दिवशी राज्यभरातल्या शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी केला आहे